जागतिक जल दिन एकविसाव्या शतकात विकासाच्या दिशेनं प्रवास करताना जलस्त्रोत आणि पाणी हे महत्वाचे घटक आहेत पाण्याच्या बचतीसाठी फार पूर्वी प्रयत्न व्हायला हवे होते पण आपण हा प्रश्न प्रश्न असू शकेल अश्या दृष्टीनं न पाहिल्यामुळे आज पाणी प्रश्न आपल्यापुढे उभा राहत आहे ही स्थिती आजच बदलण्याची गरज असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नमामी गंगे अटल भूजल योजना जल जीवन अभियान अशा अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे मात्र पावसाचं पाणी आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाहून वाया जाते म्हणूनच पाऊस झेलण्याची गरज असल्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं जागतिक जल दिनाच्या निमितानं पाऊस झेला या देशव्यापी जलशक्ती अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज द्ररृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जल दिन मुख्यमंत्री कल्पकतेनं आणि आध्निक तंत्रज्ञानाची कास धरत काम केलं की माळरानावर देखील पाण्याचं तळं फुलतं असं मत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे जागतिक पाणी दिनानिमित पाणी फौंडेशनच्या वतीनं आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या स्पर्धेच्या वर्षपूर्तीनिमित वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

सिंचन प्रकल्पाचा लाभ शेतकरी बांधवांना मिळून सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकाधिक पाणीवापर संस्थांना चालना मिळणे आवश्यक आहे त्यासाठी जलसंपदा अभियंत्यांनी इतर विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात व्यापक मोहीम राबवावी असे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ड यशोमती ठाकूर यांनी आज दिले जलदिन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आजच्या आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त जलसंपदा सताहाचा समारोप तुषार मेतकर सहाय्यक अधीक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प ब्लढाणा यांच्या हस्ते पाटबंधारे विभाग बुलढाणा येथील कार्यालयात करण्यात आला पाणीटंचाईवर उपाययोजना करून पाण्याचा काटकसरीने औद्योगिक संस्थांनी वापर करावा याबाबत याठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले त्याबरोबरच पाणी वाचवा पाणी साठवा याबाबत सर्वांना शपथ देण्यात आली यासोबतच विभागाच्या वतीने जिल्ह्यात जनजागृती सप्ताहानिमित्त राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली राज्यस्तरीय कृती गट राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर कोरोनाविषयक नियमावलीचं कठोरपणे पालन करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी जलद अँटीजेन चाचण्या सुरु करण्याची शिफारस राज्यस्तरीय कृती गटानं केली आहे संपूर्ण टाळेबंदी करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर राज्य सरकारने काही निर्णयांची अतिशय कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे विशेषतः कोरोनाविषयक नियमावलीचा सार्वजनिक ठिकाणी भंग करणाऱ्यांना कोणतीही सूट देता कामा नये असं स्पष्ट मत या गटानं व्यक्त केलं आहे गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी काही निर्बंध लागू करतानाच या गर्दीतील लोकांची अचानकपणे कोरोना चाचणी करणे आवश्यक असून त्यामुळे संभाव्य प्रसार रोखण्यास मदत होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे द्सऱ्या बाजूला लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक बनवताना जास्तीत जास्त लसीकरण केंद्रं सुरू करून समाजाच्या सर्व गटातल्या लोकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याची गरज कृती गटानं अधोरेखित केली आहे शहराबरोबरच ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं कृती गटानं नमूद केलं आहे

मूळ मुद्दा हा परमबीर यांचं पत्र नसून स्फोटकं ठेवली हे प्रकरण असल्याचं पवार यांनी नमूद केलं दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी खासदार नवनीत राणा गिरीश बापट केंद्रीय मंत्री रामदास आठवले वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांनी केली आहे

आझादी का अमृत महोत्सव माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या प्रादेशिक लोक सम्पर्क ब्युरो पुणे आणि क्षेत्रीय लोक सम्पर्क ब्यूरो वर्धा आणि स्थानिक प्रशासनच्या संयुक्त विद्यमाने आज सेवाग्राम सेवाग्राम चरखागृह येथे आझादी का अमृत महोत्सव प्रदर्शनीचे उद्वाटन वर्धा नगरपरिषदेचे अध्यक्ष अतुल तराळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले

या अन्षंगाने आज चरखागृह इथे या प्रदर्शनीचा शुभारंभ करण्यात आला

यशोमती ठाकूर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अधिक व्यापकतेने होण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचून पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून चावा असे निर्देश अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी आज दिले महिला आर्थिक विकास महामंडळ माविमच्या मायगंट सपोर्ट सेंटरचा शुभारंभ पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी त्या बोलत होत्या सागर सरहदी निधन नामवंत हिंदी चित्रपट दिग्दर्शक कथा लेखक सागर सरहदी यांचं काल मुंबईत निधन झालं

कभी कभी नूरी सिलसिला चांदनी द्सरा आदमी बाजार हे त्यांनी लिहिलेले चित्रपट खूप गाजले उत्कृष्ट पटकथा लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही पुरस्कारही मिळाले होते पाकिस्तानातल्या अबोटाबाद इथून ते हिंदी चित्रपटसृष्टीत आले होते मासे मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी शहरातील पेठवाई परिसरात असलेल्या लेंडारी तलावात हजारो हजारो मासोळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली मासोळ्यांच्या मृत्यूमुळे तलावाबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक व्रस्त झाले आहेत